या सैनिकाला ठार करण्यात पोलिसांना यश आलं आह न्हतियंत्रण विभागाचप्रमुख जिराभोब भूरीद यांनी ही माहिती दिली

शनिवारी दूपारी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या घरी त्यानणिळीबार कल्ला त्यात तिघांचा मृत्यू झाला त्यापैकी एक सैनिक होता